लोकसभेचं कामकाज आजपासून तर राज्यसभेचं कामकाज गुरुवारपासून सुरू होईल

एक देश एक निवडणूक या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा एकोणीस तारखेला सर्व पक्षांच्या अध्यक्षांची बैठक घेणार आहेत अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली

संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारनं केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी काँग्रसचे गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे के

बालू तृणमूल काँग्रसचे डेरेक ओ ब्रायन नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला अण्णा द्रमुक पक्षाच्या नवनीता कृष्णन् आणि समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव या बैठकीला उपस्थित होते

या अधिवेशनात उद्या मांडला जाणारा अर्थसंकल्प हा पुरोगामी आणि राज्याला पुढे नेणारा असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं

दरम्यान विधीमंडळ कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल विरोधी पक्षांची भेट घेऊन अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्याचं आवाहन केलं

काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या वतीनं आपण सरकारचा धिक्कार करत असल्याचं ते म्हणाले

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला राज्य दुष्काळात होरपळत असल्यानं सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं मुंडे यांनी सांगितलं

ठाकरे यांनी काल अयोध्येत रामजन्मभूमीला भेट देऊन बालस्वरुपातल्या श्रीरामाची पूजा केली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राम मंदीर बांधण्याचा प्नरुच्चार केला

त्या काल मुंबईत या संदर्भातल्या बैठकीत बोलत होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यप्रस्तकांचं वाटप आणि माध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देण्याचं शासनातर्फे सांगण्यात आलं आहे

नवीन मंत्र्यांना खातेवाटपही काल करण्यात आलं विखेपाटील यांना ग्रहनिर्माण क्षीरसागर यांना रोजगार हमी शेलार यांना शालेय शिक्षण आणि युवककल्याण तानाजी सावंत यांना जलसंधारण खातं देण्यात आलं आहे राज्यमंत्री अतुल सावे यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म वक्फ आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे

अतुल सावे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेताच औरंगाबादेतही फटाके फोडून मिठाई वाटून आनंद साजरा झाला

नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं

पस्तीसाव्या षटकानंतर सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला त्यामुळे पंचांनी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानी संघाला चाळीस षटकात तीनशे दोन धावांचं लक्ष्य देण्यात आलं मात्र पाकिस्तानचा संघ दोनशे बारा धावाच करू शकला रोहित शर्मा सामनावीर प्रस्काराचा मानकरी ठरला हार्दिक पंड्या कुलदीप यादव आणि विजय शंकर या तिघांनी प्रत्येकी दोन बळी टिपले आपल्या कारकिर्दीत विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा विजय शंकर पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला कोहलीनं या डावात सर्वात जलद दोनशे बावीस डावात अकरा हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवला

भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी अफगाणिस्तानसोबत होणार आहे

काल झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या संघानं तरुणदीप राय अतान् दास आणि प्रवीण जाधव यांच्या संघाला सहा दोन अशा फरकानं पराभूत केलं या स्पर्धेत भारतीय महिला संघानं दोन कांस्य पदाकांची कमाई केली

भारतीय वैद्यक संघटना आयएमएच्या औरंगाबाद शाखेकडून ही माहिती देण्यात आली चोवीस तासांच्या या बंद दरम्यान आपत्कालीन सेवा सुरु राहणार असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं